या योजनेचा सांगली जिल्ह्यातील अधिकाधिक लघ् उद्योजकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संपर्कमंत्री सुभाष देशमुख यांनी काल या निमित्त आयोजित कार्यक्रमात केले मुख्यमंत्री राज्यातल्या भाजप शिवसेना युती सरकारनं चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत काल दुर्दर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या चार वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला शेतकरी कर्ज माफी राज्यातली थेट परदेशी गुंतवणूक नियोजित शिवस्मारक अशा विविध विषयांवर बोलताना ते म्हणाले मागची कर्जमाफी विदर्भ आणि मराठवाड्याच्या नावानं होती पण विदर्भ मराठवाड्याला त्यात काहीच वाटा मिळाला नव्हता आताच्या कर्जमाफीत सगळ्यात मोठा वाटा विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याप्रस्त जिल्ह्याना मिळाला पूर्वी एफडीआयमध्ये आपण चौथ्या क्रमांकावर असायचो आता आपण एफडीआयमध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत

जगातलं सगळ्यात उच स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं होणार आहे

शिक्षक भरती राज्य शासनानं विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करायला मान्यता दिली आहे त्याच बरोबर तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्येही वाढ करण्यात आली आहे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

दृष्काळ दौरा जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता येत्या तीन दिवसात गिरणा धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली जिल्ह्यातील दृष्काळ परिस्थतीची पाहणी करण्यासाठी पाटील यांनी काल चाळीसगाव भडगाव पाचोरा आणि जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला नाशिक पाणी मराठवाड्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि पालखेड या धरणातून पाणी न सोडता इगतपूरी तालुक्यातील भाम भावली मुकणे आणि वाकी या धरणांमधन पाणी सोडण्याचा निर्णयही काल घेण्यात आला

देणगीदारांकडुन रुग्णासाठी मिळालेल्या देणगीतून गेली दहा वर्षे हा उपक्रम राबवला जातो

यामुळे नाशिक जिल्ह्यात हजारो लोकांना हक्काचे घर मिळवण्यासाठी आर्थिक आधार लाभला आहे ऐक्या नाशिकमधील लाभार्थ्याचं मनोगत मी विजेंद्र बोरोले नाशिकमध्ये राहात आहे नाशिकमध्ये स्वतःचे हक्काचे घर असावे अशी माझी आणि माझ्या कुटुंबीयांची खूप इच्छा होती त्यात मला पंतप्रधान आवास योजनेची माहिती मिळाली मी त्यानुसार बिल्डर आणि संबंधितांकडुन माहिती घेऊन अर्ज केला

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेमुळे माझे घराचे स्वप्न साकार झाले

त्यामुळे दूर्धर आजार असणाऱ्या क्षयरुग्णांना आता खऱ्या अथनि आहाराची मदत होणार आहे याबाबत आधिक माहिती देत आहेत राज्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक संजीव कांबळे

आणि जे डॉक्टर हे रुग्ण नोटिफाय करतात तर त्या रुग्णांच्या डॉक्टरला आपण पाचशे रुपये इनिशियल नोटिफिकेशनसाठी देतो आणि ट्टीटमेंट त्या पेशंटने प्रायव्हेटनं पूर्ण केली तर त्या आपण अजून पाचशे रुपये देतो

बेकायदा राज्यातल्या कुठल्याही अनधिकृत बांधकामांना राज्य सरकार संरक्षण देऊ शकणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय काल मुंबई उच्च न्यायालयानं दिला नवी मुंबईतील दिघा एमआयडीसी आणि सिडकोच्या जमिनींवरील बेकायदेशीर इमारतींसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिला

या वाघिणीला जेखंद करा अथवा ठार मारा असे प्रधान मुख्य वन संरक्षकांचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर राळेगावच्या जंगलात मिशन टी वन कॅप्चर राबविण्यात येत होतं खेलो इंडिया खेलो इंडिया या स्पर्धांच्या नियोजनाबाबतचे वेळापत्रक तयार करावे अशा सूचना क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत दिल्या

शिव स्मारक अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाच्या प्रकल्पाच्या कामाला अंतरीम स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला त्यामुळे या स्मारकाच्या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे राज्यात दुष्काळासारख्या अनेक समस्या असताना या स्मारकावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे तसंच यासाठी आवश्यक परवानगीही घेतलेल्या नाहीत असा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती याचिकाकर्त्यांनी केलेल्या या सर्व आरोपांचं खंडन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं

यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दोन आणि बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा समावेश आहे जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा बंडगरवस्ती शाळेचे यावर्षीचे महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रपती प्रस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसुळ तसंच रवींद्र भापकर सोमनाथ वाळके यांचा समावेश आहे

क्रीडा आराखडा सेना दलाच्या मिशन ऑलिंपिकसाठीचा क्रीड़ा आराखडा तयार असून अधिकाधिक पदकं जिंकण्यावर भर देण्यात येणार असून यामधे लष्करी क्रीड़ा केंद्राची महत्त्वाची भूमिका असल्याचं प्रतिपादन लष्कराच्या दक्षिण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी काल पुण्यात केलं लष्करी क्रीड़ा प्रबोधिनी आणि भारतीय बॅक्सिंग संघटना यांच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभत ते बोलत होते